सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धत प्रुषांमध्ये थिओपियाच्या सिकीयास अबात तर महिलांमध्ये अबिबेज गेला यांनी पटकावलं विजेतपद शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी राज्य सरकार धोरणं आखणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज सांगितलं

केंद्र सरकारनं केलेल्या नॅशनल मार्केटच्या निर्णयामध्ये बाजार समितीचं महत्व वाढणार आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अधिक सक्षम करण्यासाठी समितीच्या महत्वाच्या विषयांबाबत तसंच बाजार समितीत काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत पुढच्या एक महिन्यात बैठक घेणार असल्याची माहिती फडनवीस यांनी यावेळी दिली समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवायचा असेल तर वित्तीय संस्था महत्वाच्या आहेत देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक वाटचालीत वित्तीय संस्थाचा वाटा खूप मोठा आहे तरूणांना स्टार्टअपच्या माध्यमातून कर्ज देण्यासाठी वित्तीय संस्थानी पुढाकार घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं

विकासाच्या बाबतीत राजकारण बाजूला ठेवायला हवं असं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे धुळ्यात विशेष निधीअंतर्गत उभारलेल्या धुळे महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय शिरतीचं लोकार्पण आज पवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते उद्योग पाणी शेती यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं उद्योग धंद्यांसाठी बाहेरचे लोक महाराष्ट्राची निवड करतात याचा लाभ घेतला पाहिजे असं ते म्हणाले यावेळी धुळे महापालिकेच्या वतीनं पवार यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं माजी आमदार राजवर्धन कदमबांडे महापौर कल्पना महाले आमदार अमरीश पटेल डी

अहिरे कुणाल पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते आदी यावेळी उपस्थित होते धुळे शहराचा आणि धुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर राजकारण बाजूला ठेवून एकत्र यायला हवं लोकप्रतिनिधींच्या अशा भूमिकेतून शहरांचे भाग्य उजळते या प्रक्रियेत महिलांना संधी द्यावी घर संसार चालविणारी महिला कुठल्याही क्षेत्रात समर्थपणे काम करू शकते असं ते म्हणाले ात्तर पक्ष फोडाण विरोधकांना धमकावणं प्रचंड पैसा खर्च करणं अशा मार्गांनी भाजपा निवडणुका जिंकत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे ते आज धुळ्यात धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांमधल्या मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते

शहरांमधली गर्दी वाढतेय बाहेरच्या प्रांतातले लोक त्यांचं राज्य सोडून येत आहेत ही स्थिती उद्याचं आव्हान आहे असं ते म्हणाले ही प्रमुख शहर उद्या मराठी माणसांच्या हातातून गेली तर उरणार काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला ध्ययवेडे तरुण पक्षासाठी हवेत असं सांगत ठाकरे यांनी मेळाव्याला उपस्थित तरुणांना एक व्हाट्सअप नंबर दिला यावर आपले शहर कसं असावं आणि उद्याच्या विकास अभिप्रेत असलेल्या शहराबाबत व्हाट्सअपवरून सूचना कराव्यात असं आवाहन त्यांनी केल

जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातल्या सालबर्डी ॐ नियोजित जागेवर राज्यातल्या अल्पसंख्यांकांसाठीच्या पहिल्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचं भूमिपूजन आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते झालं

या कार्यक्रमाला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे खासदार रक्षा खडसे आमदार संजय सावकारे सुरेश भोळे मुक्ताईनगर नगराध्यक्ष नजमा तडवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींना रोखण्यासाठी आता मधुमक्षिका पालनाचा पथदर्शी प्रकल्प दोडामार्गमध्ये राबवला जाणार आहे आमदार नीतेश राणे आणि मायवेट्स संस्थेचे डॉ यूवराज यांनी याकामी पुढाकार घेतला आहे नितेश राणे यांनी आज हेवाळे वीजघर राणेवाडी बांबर्डे श्रेल्या शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठीच्या चौदा किट्सचं वाटप केल हत्तींना रोखण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या रोजगारासाठी मधुमक्षिका पालनाचा प्रकल्प तालुक्यात राबवणार असून हत्तींचा मोठा उपद्रव असलेल्या तामिळनाडू राज्यासह थायलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशात हा प्रकल्प यशस्वी झाला आहे असं राणे यांनी सांगितलं हा प्रकल्प सिंधुदुर्गात यशस्वी झाला तर तो राज्यात त्रिरत्रही राबवता येईल असं ते म्हणाले

ही मुदतवाढ मिळण्यासाठी पुणे पोलिसांनी काल न्यायालयात अर्ज केला होता तो आजच्या सुनावणीत न्यायालयानं मंजूर केला या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळे पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी सरकारी वकिलांनी या सुनावणी दरम्यान केली आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळाल्यामुळे आरोपीना जामिनासाठी फायदा मिळणार नाही प्ण्यात आयोजित एल्गार परिषदेशी नक्षलवाद्यांचा संबंध असल्याच्या आरोपावरून आणि या परिषदेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी जून महिन्यात सुधीर ढवळे रोना विल्सन महेश राऊत सुरेंद्र गडलिंग आणि शोमा सेन या पाच जणांना अटक केली होती

द्राक्ष केळी संत्री मोसंबी पेरू डाळींब आंबा काजू या फळपिकांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी काल मध्यरात्री दोन जणांची धारदार शस्त्रानं गळा चिरुन हत्या केली

आज सकाळी त्यांचे मृतदेह सापडले हे दोघेही पोलिसांचे खबरे असल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता

त्यांना झोपेतून उठवून गावाबाहेर आणलं आणि त्यांची हत्या केली सातारा धिं आज झालेल्या सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत प्रुषांमधे धिंओपियाच्या सिकियास अबातन पहिला क्रमांक पटकावला

थिओपियाच्याच ऑडिलाडिल्यू मॉमोनं दुसरा क्रमांक पटकावला

तिसरा क्रमांक केनियाच्या जॉन सेलेलनं मिळवला

महिलांमधे थिओपियाच्या अबिबेज गेलानं पहिला क्रमांक पटकावला केनियाच्या पास्कालिया चिपकोगेलनं दुसरा तर थिओपियाच्या मेसरेट बिरुनं तिसरा क्रमांक मिळवला भारतीय पुरुष श्रेणीत प्रथम क्रमांक आदिनाथ भोसले मांढरदेव वाई दुसरा क्रमांक स्वप्नील सावत सातारा तर तिसरा क्रमांक पालघरचे काशिनाथ गोरे यांनी मिळवला भारतीय महिलांमधे पहिला क्रमांक मनिषा साळुंखे पूणे दुसरा क्रमांक प्रियांका चावरकर तर तिसरा क्रमांक मांढरदेव वाईच्या जनाबाई हिरवे यांनी मिळवला

या स्पर्धेत नाशिकच्या रणजीत पटेलनं प्रथम क्रमांक पटकावला तर कोल्हापूरच्या दिपक कुंभार यांनी दुसरा तर वेस्टर्न रेल्वेचा संतोष पटेल तृतीय क्रमांक मिळवला पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातल्या गुंज आदिवासी आश्रमशाळेतल्या प्रमिला शांताराम पागी या वित्ता आठवीतल्या मुलीचा भुकेनं बळी गेला आहे

पुढच्या उपचारांसाठी ठाण्याच्या सामान्य रुग्णालयात नेत असताना रस्त्यातचं तिचा मृत्यू झाला